काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले

महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसपा कम्युनिस्ट पार्टी सारखे पक्ष मैदानात आहेत

हरियाणामधे भाजपा आणि काँग्रसमधेच मुख्य लढत दिसत असून आम आदमी पार्टी स्वराज इंडिया पार्टी बसपा सारख्या पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी उभे आहेत

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आज सकाळीही पाऊस सुरु आहे सांगली जिल्ह्यात सर्वत्र रात्रभर पाऊस पडत असून जालना जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरु आहे परभणी नांदेड बीड हिंगोली तसंच बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस सुरुच आहे नागपूरात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत मुंबईतही पावसाची रिपरिप सुरू आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित होणा या विविध कार्यक्रमासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन क्षेत्र तसंच अन्य क्षेत्रातील कलाकारांशी काल नवी दिल्लीत संवाद साधला कलावतांनी आपल्या प्रतिभेचा उपयोग देशाच्या उभारणीच्या कार्यासाठी करावा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं महात्मा गांधी यांचे विचार सर्वदूर पोहचले आहेत महात्मा गांधी हे साधेपणाचे प्रतीक होते चित्रपट तसंच दूरदर्शन क्षेत्रातील अनेक कलाकांरानी महात्मा गांधी यांच्या तत्वांचा प्रसार करण्याचं काम केलं आहे असं मोदी म्हणाले या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित चार माहितीपटांचं प्रकाशनही मोदी यांनी केलं हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध कलावंत अमिर खान शाहरुख खान राजकुमार हिरानी अनुराग बासु कंगना राणावत यावेळी उपस्थितीत होते चित्रपट व्यवसायातील कलाकारांनी दांडी संग्राहालय तसंच सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी ला भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्याशी ममल्लापुरम इथं झालेल्या अनौपचारिक भेटी नंतर ममल्लापुरमची लोकप्रियता वाढवून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानिस्वामी यांनी आपल्याला सांगितल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं भारतीय चित्रपट क्षेत्रातील काम जगाच्या कानाकोप यात पोहचतं

देशात वार्षिक आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषद भरवण्याचा विचार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं आर्थिक प्रगती आणि विकासाची हमी देणारं वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठक त्या बोलत होत्या

आर्थिक विकास मंदीचा सामना करण्यासाठी विविध योजनांचा आराखडा केंद्र सरकार तयार करत आहेत असं त्यांनी सांगितलं

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांनी काल मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ निदर्शनं केली

पोलीसांनी या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती

याप्रकरणात एचडीआयएल च्या प्रवर्तकांसह अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्याविरुद्धच्या कारवाईत काल सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या डझनभर आस्थापनांवर छापे टाकले हे छापे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनशी संबंधित आहेत

दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीन मात्र या प्रकरणातल्या गैरव्यवहाराशी आपला काही संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे

दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद आणि फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉंड्रिगो ड्युतार्त यांच्यात काल शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक निवेदन जारी करून ही माहिती दिली दोन्ही देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करत आहेत त्यामुळे दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा क्षेत्रातली भागिदारी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीही मान्यता दिली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी ट्विटरवर म्हटलं आहे यानंतर दोन्ही देशांमध्ये सागरी संरक्षण पर्यटन सांस्कृतिक आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातले चार करारही झाले

हा पक्ष प्रधानमंत्री साद हारिरी यांचा पारंपरिक मित्र पक्ष समजला जातो

ही परिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचा आरोप गिगी यांनी केला सरकारची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं हारिरी यांनी उद्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे जर्मनीत फ्रॅंकफर्ट आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा सुरु आहे या पुस्तक मेळाव्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाचंही दालन आहे या दालनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त प्रदर्शन भरवलं आहे या प्रदर्शनानिमित्त काल महात्मा गांधी यांच्या जीवन आणि तत्वज्ञानावर आधारित अभिरुप दांडी यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं फ्लॅश मॉबचंही आयोजन केलं होतं

दरवर्षी या पुस्तक मेळाव्यात भारत सहभागी होतं गेले पाच दिवस सुरु असलेल्या या पुस्तक मेळ्याची सांगता आज होणार आहे

रोहित शर्माचं मालिकेतलं हे तिसरं शतक आहे

या मालिकेतले या आधीचे दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले आहेत